काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड सांगली कोल्हापर कोल्हापूर आणि सांगलीची पूरस्थिती निवळली नसली तरी आता नियंत्रणात आहे

त्यामुळे पूरग्रस्त भागातली पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे तिथलं जनजीवन मात्र अजूनही विस्कळीत आहे सांगली शहराचा मोठा भाग आणि मुख्य बाजार पेठा अजूनही पाण्याखाली आहेत अनेक भागातला वीज आणि पाणी प्रवठा विस्कळीत झाला आहे अन्नधान्य भाजीपाला दृध आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत कालही सातारा कोल्हापुरच्या काही भागात मोठा पाऊस झाला त्यामुळे कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दरम्यान पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी विशाखापट्टणम इथून नौदलाच्या अतिरिक्त तुकड्या शिरोळमध्ये दाखल झाल्या आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगलीच्या पूख्यस्त भागाचा दौरा केला पूख्याधितांना सर्वतोपरी सहाय्य देऊन त्यांचं परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली

अशा नैसर्गिक आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारतर्फे एक कार्यक्षम यंत्रणा उभी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यावर आलेल्या या आपत्तीचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस

सैनी यांनीही काल प्र्यस्त भागाला भेट देऊन बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात आहेत

दीपक म्हैसेकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली

दरम्यान पूर्यस्तांसाठी राज्याच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु आहे

पूर ओसरायला सुरूवात झाल्यानंतर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करावी लागणार आहे

पुणे महापालिकेचे भाजपा आणि राष्ट्रवादी कॉप्रेसचे नगरसेवकही आपलं एक महिन्याचं मानधन प्रग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत अहमदनगरमध्येही विविध संस्था संघटना मदत गोळा करत आहेत शिर्डी पोलीस विमानतळ कर्मचारी आणि नागरिकांतर्फे मदत साहित्याचे दोन ट्रक काल कोल्हापूर सांगलीकडे रवाना झाले हिंगोलीमध्ये काल शाळा महाविद्यालयं तसंच सामाजिक संस्थांनी बाजारपेठेत मदत फेरी काढून मदत जमा केली मदत आणि बचाव कार्यासाठी जाणाऱ्या वाहनांना प्ण्यापासून कोल्हापूर आणि सांगलीपर्यंत जाण्यासाठी महामार्गावर स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सांगली आणि कराड इथं जाऊन प्रग्रस्त भागाची पाहणी केली राज्याची प्रशासकीय यंत्रणा चांगली असूनही प्रखस्तांना मदत पोचवण्यात ती अपयशी ठरली असा आरोप पवार यांनी केला मनसे राज्यातील पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी घ्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून तिथलं जनजीवन ऑक्टोबरपूर्वी सुरळीत होणं कठीण आहे विधानसभा निवडणुकीमुळे सप्टेंबरमध्ये आघारसंहिता लागू झाल्यास मदतकार्यावर परिणाम होईल त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारे पत्र आपण निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचं राज ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकारांना सांगितलं

अनेक अत्यावश्यक सेवा बंद असताना सांगलीच्या एफ एम प्रक्षेपकावरून मुंबई केंद्राच सहक्षेपण सुरु आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून बुधवारी सकाळी सांगली केंद्राच्या आवारात पाणी जमायला सुरुवात झाली हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली त्याच वेळी केंद्राचे प्रसारण अधिकारी डॉ दीपक ठमके यांना पुढच्या धोक्याची कल्पना आली त्यांनी तातडीनं निर्णय घेत तुंग इथल्या प्रक्षेपकावरून मुंबई केंद्राच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण सुरु केलं तसंच त्यावेळी उपस्थित निवेदक आणि अभियंत्यांच्या मदतीनं त्यांनी सांगली केंद्राच्या तळ मजल्यावरचे संगणक कन्सोल प्रक्षेपक असं अत्यावश्यक साहित्य भर पुरात कंबरभर पाणी साठलं असताना त्यात काम करून वरच्या मजल्यावर हलवलं सध्या सांगलीच्या एफ एम केंद्रावरून मुंबई आकाशवाणीचे कार्यक्रम सहक्षेपित होत आहेत आपत्तीच्या प्रसंगात नागरिकांना अत्यावश्यक माहिती आणि बातम्या देण्याचं काम आकाशवाणी चोख बजावत आपलं बह्जन हिताय बह्जन सुखाय हे ब्रीद आकाशवाणी तंतोतंत पाळत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी क्लकर्णीसह सुरेखा जोशी पूणे ज्ञावडेकर धित्रपट हे मानवी भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी मध्यम आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुण्यातल्या नव्या वास्तूचं उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते चित्रपट उद्योगामध्ये कार्यरत असणा या असंघटीत कामगारांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले सेन्सॉरकडून जोपर्यंत कलाकारांची आणि कॅमेरामन वगैरे सगळ्यांची देणी दिल्याचं एन ओ सी येत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही हे फार महत्वाचं आहे अशासाठी एक संघटना लागते आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन

या पेन्शन योजनेचा त्यांनाही सगळ्यांना लाभ घेता येईल आरोग्य योजना जी आहे आयुष्यमान भारत पाच लाखा पर्यंतचं ट्रीटमेंट मोफत होणं आपले असंघटित कामगार सगळे त्यात कव्हर होतात आणि जी योजना असेल ती नीट समजून चित्रपट महामंडळाने त्यांचाही पाठप्रावा करावा जम्म काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून काल जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमधील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे श्रीनगरमधेही जीवनावश्यक वस्तूंची बहतांश दूकानं उघडली आहेत बकरी ईद साजरी करण्यासाठीची सुद्धा सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे

सोनिया गांधी कॉप्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे कॉप्रेस कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पक्षाचा नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं पक्ष प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितलं राहुल गांधी यांनीच राजीनामा मागं घेऊन अध्यक्षपदी कायम राहावं अशी मागणी कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आली मात्र राहुल गांधी याबद्दल असहमती दर्शवली पोखरीयाल आयआयां आगामी पाच वर्षात भारताला शिक्षण क्षेत्रात अप्रेसर बनवण्यात भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी महत्वाची भूमिका बजावू शकतात असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल मुंबईत व्यक्त केलं

या कार्यक्रमात आधार प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष नंदन नीलेकणी यांचा डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन गौरव करण्यात आला पर धळे धूळे जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं पांझरा नदीतून सोडण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे ध्रळ्यात पांझरा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाली असून मदत कार्याला वेग आला आहे

त्यामुळे या पुलावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली आहे